आगामी काळात जगाच्या आरोग्यसुविधा निर्मितीच्या केंद्रस्थानी भारत असेल पंतप्रधानांचा विश्वास

आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी आगामी दोन आर्थिक वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांचा भांडवली खर्च वाढवण्याची गरज असल्याचं अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

सत्ताधारी नेत्यांबरोबरच विरोधी पक्ष नेत्यांचीही महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागाला भेट

पंतप्रधान कमी खर्चात उच्च दर्जाची औषधं निर्माण करणारा देश अशी भारताची जगात ओळख आहे

आगामी काळात जगाच्या आरोग्यसुविधा निर्मितीच्या केंद्रस्थानी भारत असेल असा विश्वास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला

या चर्चासत्रातून नवीन आणि आश्वासक पर्याय समोर येतील अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली आगामी काळात भारतात विशेषतः ग्रामीण भागात आणखी वैद्यकीय महाविद्यालयं सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं

लसनिर्मितीनंतर भारतात तिच्या वितरणाचा आराखडाही तयार असल्याचं मोदी म्हणाले महत्त्वाच्या आव्हानांना सामोरं जाण्यावर विचार करण्यासाठी तुम्ही जगातल्या विद्वानांना एकत्र आणलं आहे अशा शब्दात त्यांनी जीसीएएमची प्रशंसा केली सुरुवातीला बिल गेटस यांनी संपूर्ण चर्चासत्राच्या आखणीबाबत माहिती दिली

देशातल्या उच्च शिक्षण क्षेत्रात करण्यात आलेल्या सुधारणा अधोरेखित करत पंतप्रधानांनी या क्षेत्राच्या विकासासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी दिली गेल्या सहा वर्षात आपल्या सरकारनं शिक्षण क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आहे तसंच रचनात्मक सुधारणा हाती घेतल्यामुळे देशातल्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थाच्या कामकाजात पारदर्शकता आली असून त्या स्वायत्तदेखील होत आहेत असं पंतप्रधान यावेळी म्हणाले अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे देशातील प्रतिभावंत युवक जागतिक आव्हानं पेलण्यास तसंच त्यांना नोकऱ्या मिळण्यासाठी आवश्यक कौशल्य मिळवण्यास सक्षम होतील असंही त्यांनी यावेळी नमूद केलं

त्यामुळे आर्थिक वृद्वीला चालना मिळेल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांची उत्तम कामगिरी अर्थव्यवस्थेला कोविडच्या परिणामांमधून बाहेर पडण्यात मदत करू शकते असं सीतारामन म्हणाल्या अर्थमंत्र्यांनी या कंपन्यांच्या चालू आर्थिक वर्षातल्या भांडवली खर्चाचा आढावाही घेतला चिनी सैनिक भारतीय लष्करानं पूर्व लडाखमधील डेमचोक भागातून आज एका चिनी सैनिकाला ताब्यात घेतलं चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चुकून भारतीय हद्दीत आला या सैनिकाला आवश्यक मदत देण्यात आली असून चीनकडूनही या सैनिकाचा ठावठिकाणा कळवण्याची विनंती भारताला करण्यात आली आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे सर्व आवश्यक कारवाईची पूर्तता केल्यानंतर या सैनिकाला चुशूल इथं चीनच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं जाईल असं मंत्रालयानं सांगितलं आहे

जगातील इतर देशांच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

भारत सरकारतर्फे अर्थमंत्रालयातील सचिव कुमार खरे यांनी स्वाक्षरी केली या प्रकल्पामुळे राज्यातल्या ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क चांगला होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील तसंच दोन्ही भागातील आर्थिक दरी कमी होईल असं खरे यावेळी म्हणाले महाराष्ट्र मख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूर्यस्त सोलापूर जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून संकटकाळी त्यांना मदत करण्यास वचनबद्ध आहे सरकारची मदत सर्वांपर्यंत पोहोचेल असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिलं

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषिमंत्री दादाजी भुसे या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्याला भेट दिली

शेतकन्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारला कर्ज घ्यावं लागेल असं पवार म्हणाले दरम्यान सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षाचे नेतेही पूर्यस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुणे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करून नुकसानीची पाहणी करणार आहेत राज्य सरकारनं केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण काय करणार ते सांगावं असं फडणवीस म्हणाले कृषिमंत्री आयुष्मान सहकार या योजनेचं उद्घाटन आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते झालं राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची ही योजना देशातील आरोग्य सुविधांमध्ये सहकार क्षेत्राच्या सहभागासाठी आखण्यात आली आहे प्रामुख्यानं ग्रामीण भागातील आरोग्य सेवासुविधांमध्ये बदल घडवून आणणं हा या प योजनेचा उद्देश आहे सध्याच्या कोविड साथीनं आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे आगामी काळात सहकार महामंडळ विविध सहकारी संस्थांना आणखी कर्ज उपलब्ध करून देईल असं तोमर यांनी सांगितलं सहकार महामंडळाचा निधी सहकारी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांना चालना देईल असं महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप नायक यांनी सांगितलं

नडडा तृणमूल काँग्रेसची जुलमी सत्ता आणि भ्रष्ट कारभार लोकांसमोर आणा असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज पश्चिम बंगाल मधल्या पक्ष कार्यकर्त्यांना केलं सिलीगुडी इथं तातडीच्या संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते पश्चिम बंगालमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या प्रत्येक मतदार संघातल्या तयारीबाबत यावेळी चर्चा करण्यात आल्याचं पक्षाचे राज्य सचिव सायंतन बसू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं पश्चिम बंगाल पंडाल पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा पंडालमध्ये केवळ आयोजक प्रवेश करू शकतील आणि त्या सर्वांच्या नावांची यादी पंडालच्या बाहेर लावलेली असावी असे आदेश आज कलकत्ता उच्च न्यायालयानं दिले कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एका पंडालमधून दुसऱ्या पंडालमध्ये जाण्यासही न्यायालयानं बंदी घातली आहे पश्चिम बंगालमध्ये आजपासून दुर्गापूजा उत्सवाला सुरुवात होत आहे

विविध पक्षांचे वरिष्ठ नेते आणि मान्यवर प्रचारक जाहीर सभा घेत आहेत

कमलनाथ महिला आयोग मध्य प्रदेशातील महिला मंत्र्यांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्या प्रकरणी मध्य प्रदेशचे विरोधी पक्ष नेते कमलनाथ यांना राष्ट्रीय महिला आयोगानं स्पष्टीकरण मागितलं आहे डाबरा इथल्या जाहीर सभेत एका महिला मंत्र्यांविरोधात अपमान जनक वक्तव्य केल्याचं विविध माध्यमांतून आलेल्या अहवालातून पुढे आल्याचं आयोगानं म्हटलं आहे हे वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे असं सांगत कमलनाथ यांच्या संबंधित वक्तव्याचा आयोगानं तीव्र शब्दात निषेध केला आहे तसंच हे प्रकरण आवश्यक कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलं आहे मुंबई मेट्रो टाळेबंदी क्रमशः शिथील होत असताना मुंबई मेट्रोची गेले सुमारे सात महिने बंद असलेली सेवा आजपासून प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली

सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार आहे मेट्रोमध्ये प्रवास करताना प्रवाशांना प मास्क वापरणं निर्जंतुकीकरण करणं सुरक्षित अंतर राखणं या नियमांचं पालन करावं लागत आहे बसण्याच्या ठिकाणी एक जागा सोडून प्रवाशांनी बसावं अशी व्यवस्था केली आहे

दरम्यान आज पहिल्या दिवशी मेट्रोमध्ये फारशी गर्दी पाहायला मिळाली नाही मेट्रो सुरू झाल्यानं आनंदी आणि सुखकर प्रवास होत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत

पी

पी एल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात सामना होत आहे